दिवसेंदिवस मृत्यूंची वाढती संख्या आणि कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे ही साथ आटोक्यात आणण्यात प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे गेल्या दोन दिवसांपासून बाधितांची दैनंदिन संख्या दोन हजारांच्या जवळपास आहे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या कमी अधिक प्रमाणात तेवढीच दिसून येत आहे जम्बो कोविड रुग्णालयाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे

आयसीय्मधील रुग्णही प्रर्ण करोनाम्क्त होत आहेत जम्बोमधील व्यवस्थेत सातत्याने सकारात्मक बदल आणि सुधारणा करण्यात येत आहेत त्याचा चांगला परिणाम रुग्ण सेवेत दिसुन येत आहे रुग्ण आणि नातेवाईकांशी जास्तीत जास्त समन्वय साधण्याचा प्रयत्न आहे यामुळे रुग्ण प्रशासनाचे धन्यवाद देत आहेत असं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं घरी गेल्यानंतरही सर्व खबरदारी घ्यावी कुटुंबीयांसह नियमांचे पालन करावे पुन्हा त्रास जाणवल्यास त्वरीत जम्बोमध्ये उपचार केले जातील निगेटिव्ह चाचणी आल्यावरच कामावर जावे असे आवाहन इथल्या डॉक्टरांनी केले

पुढील आठवडयापासून ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सीरम इन्स्टिट्यूट यांची कोविशील्ड या कोरोनावरील लसीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू करण्यात येईल

उद्यापासून पुण्यातील ससून रुग्णालयात या लसीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीस सुरुवात होणार आहे असं ससूनचे अधिष्ठता डॉ मुरलीधर तांबे यांनी सांगितले ससून रुग्णालयाने त्यादृष्टीने लसीची चाचणी करण्यासाठी स्वयंसेवकांना नावनोंदणीसाठी आवाहन केले आहे महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी ही या क्षेत्रातील राज्यातील एकमेव प्रशिक्षण संस्था असून इथे आवश्यक त्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासन मदत करेल अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली प्रबोधिनीला भेट दिल्यानंतर त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते आज पुण्यात बोलत होते या संस्थेत नामवंत प्रशिक्षकांकडून येथील प्रशिक्षणार्थ्यांना गुप्तवार्ताचे अद्ययावत प्रशिक्षण दिले जाते कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या यंदाच्या गळीत हंगामाप्रर्वी साखर आयुक्तालयाने काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या

ऊसतोड मजुरांसाठी तिथे आरोग्याचे सुविधा पुरवाव्या लागीतील साखर संचालक प्रशासन उत्तम इंदलकर यांनी याबाबतच्या सूचनांचे पत्र राज्यातल्या सर्व साखर कारखान्यांना पाठवले आहे कारखान्यांच्या बॉयलर प्रदीपनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे

कोविड पार्श्वभूमीवर ठेकेदारांकडील ऊसतोड मजुरांमध्ये वयाची पन्नाशी उलटलेली मंडळी नये बालकांना आणू नये अशा अटी घातलेल्या आहेत विश्व हिंदू परिषद पुणे शाखा आणि इस्कॉन यांच्या वतीने आज कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे आज गुलटेकडी इथल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाज्या पालेभाज्यांची आवक घटली कांदापात आणि पालक यांच्या भावात वाढ झाली तर फळभाज्यांमध्ये कांदा बटाटा तेजीत आहेत

अधिकमास सुरू झाल्यानं पुण्यातील फुलबाजारात काहीसे मंदीचे वातावरण आहे लग्नसराई सणवार वा कुठलेच धार्मिक कार्यक्रम नसल्यानं फुलांना मागणी कमी आहे तसेच मंदिरे बंद असल्याने फुलबाजारात मालाला जेमतेम उठाव आहे

मात्र गेल्या आठवड्यातील पावसामुळे फुलांची प्रतवारी खालावली आहे पुणे आणि परिसरात आज आकाश ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी पडल्या उद्याही ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे